यासाठी मराठवाडा जलसंजाल वॉटरग्रीड योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा झाला जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नांदेड इथं राज्य मंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते तर उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं लातूर इथं जिल्हाधिकारी जी श्रीकांत हिंगोली इथं जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मराठवाड्यात सर्वत्र हुतात्मा स्तंभाला प्ष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगूरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक प्रवीण बर्दापूरकर यांचं मराठवाडा इथं कमी पडतो या विषयावर व्याख्यान झालं

रणदिवे यांचं व्याख्यान झालं जालना इथं या दिनानिमित्त गझल लेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल कोकणात दाखल झाली कणकवली इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर इथं झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही दिली दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी आपला भाजप प्रवेश नक्की असल्याचं सांगितलं

उस्मानाबाद इथं काल पक्षाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते बेरोजगारी आर्थिक मंदी यासारख्या अनेक समस्यांमध्ये अडकलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी हे सरकार इतर पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेण्यास जास्त उत्सुक असल्याचं ते म्हणाले सोलापूर इथंही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं

ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी नाही मात्र राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निश्चित येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

यावेळी महापौर नंद्क्मार घोडेले मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड महापालिका आयुक्त निप्ण विनायक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते